लोकसभा निवडणुकांच्या आधी होणारं हे बहुधा शेवटचं पूर्ण अधिवेशन असेल दरम्यान केंद्र सरकारनं उद्या एक सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे दोन्ही सभागृहाचं कामकाज सुरळीत चालू द्यावं यासाठी सहकार्य करण्याचं आवाहन सर्व पक्षांना या बैठकीत करण्यात येईल राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड्र यांनीही एक सर्वपक्षीय बैठक बोलावली असून लोकसभा सभापती सुमित्रा महाजन या मंगळवारी सकाळी सर्व पक्षांच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार आहेत संसदेच्या दोन्ही सभागृहातली रणनिती ठरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांची एक बैठकही उद्या होणार आहे सरकार दृष्काळाबाबत असंवेदनशील असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे ते आज पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँप्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते सरकारचा दृष्टिकोन आस्थेचा नाही असं ते म्हणाले भाजपाची विचारधारा देशासाठी घातक असून त्यांना पराभूत करण्यासाठी सर्व विरोधकांची भक्कम आघाडी होणं आवस्यक आहे त्यासाठी ज्या राज्यात ज्या पक्षाचं बळ असेल त्या पक्षाला तिथं महत्व देण्याचं सूत्र योग्य राहील असं मत पवार यांनी व्यक्त केलं धूळे आणि अहमदनगर महानगरपालिका तसंच नांदेड जिल्ह्यातल्या लोहा आणि वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज शांततेत मतदान झालं

आपल्या ट्विटर संदेशात त्यांनी सोनिया गांधी यांना दीर्घायुष्य चिंतलं आहे प्रधानमंत्र्यांनी आणखी एका ट्विटर संदेशात विश्वचषक हॉकी स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारलेल्या भारतीय हॉकी संघाचं अभिनंदन केलं आहे सांघिक खेळामुळे जीवनात शिस्त निर्माण होवून एकोप्याची भावना वाढीला लागते असं पाणीपुरवठा आणि स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी म्हटलं आहे ते आज जालना जिल्ह्यात परतूर इथं सीएम चषक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करताना बोलत होते

सामान्यतः वापरात येणाऱ्या नेब्युलायझर रक्तदाब मोजण्याचं यंत्र डिजिटल थर्मामीटर आणि ग्लूकोमीटर अशा वैद्यकीय उपकरणांचा औषधी आणि सौंदर्य प्रसाधन अधिनियमात औषधांच्या रुपात समावेश करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे

बहिणाबाई महोत्सवाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या मालाच्या विक्रीसाठी व्यासपीठ मिळालं असून याचा जास्तीत जास्त महिलांनी फायदा करुन घ्यावा असं आवाहन महिला आणि बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी केलं आहे गुरूनाथ फाउंडेशनतर्फे भूसावळ इथं आयोजित बहिणाई महोत्सवात त्या बोलत होत्या

बाबासाहेब आंबेडकर मैदानावर पाच दिवस चालणाऱ्या या महोत्सवाच्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री एकनाथ खडसे होते पर्यटनमंत्री जयकूमार रावल सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील आमदार संजय सावकारे आमदार सुरेश भोळे आमदार चंद्रकांत सोनवणे इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते

मोहम्मद शमी आणि अश्विन यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले

त्यात नऊ हजार यूवक सहभागी होतील केंद्रीय क्रीडामंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी आज नवी दिल्ली इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली गेल्या वर्षी या स्पर्धेत सुमारे साडेतीन हजार शालेय विदयार्थ्यांनी भाग घेतला होता यावेळी या स्पर्धेत विदयापीठ स्तरीय खेळाडूही सहभागी होणार आहेत असं त्यानी सांगितलं स्थानिक गुणवत्तेला जागतिक मंचांवर वाव मिळू शकेल अशी क्रीडा व्यवस्था विकसीत करायचा आपल्या मंत्रालयाचा प्रयत्न आहे असं ते म्हणाले खेलो इंडिया इंडिया कार्यक्रमाअंतर्गत देशभरातल्या दीड हजार विदयार्थ्यांना सरकार शिष्यवृत्ती देतं असं त्यांनी सांगितलं पंजाबमधे मोहाली इथं होणाऱ्या राष्ट्रीय मुष्टीयुद्ध स्पर्धेसाठी औरंगाबादच्या ऋतुजा जाधव शुभांगी तोमर आणि हिरल मकवाना या तीन खेळाडूंची निवड झाली आहे येत्या दोन दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल